ते आज ओदिशामधे सुंदरगड क्वं प्रचारसभेत बोलत होते केंद्रात आधीही सरकारं होती मात्र लक्ष्यभेदी कारवाई करण्याची हिम्मत त्यांनी दाखवली नव्हती असं त्यांनी सांगितलं देशात स्थैर्य राखण्यासाठी केंद्रात सक्षम सरकारची गरज आहे आणि भाजपा ते देऊ शकतं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री मोदी यांनी सोनेपूर शेंही प्रचारसभा घेतली काँग्रेस आणि बिजू जनता दल गरिबीच्या प्रश्नाचं राजकारण करत आहेत असा आरोप त्यांनी केला जनतेला सरकारच्या धोरणं आणि हेतूंबद्दल पूर्ण विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज छत्तीसगडमधे बलोड श्वं प्रचारसभेत बोलत होते काँप्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष मजबूर सरकार स्थापन करण्यासाठी निवडणूक लढवत आहेत तर भाजपा मजबूत सरकार देशाला देण्यासाठी लढत आहे असं ते म्हणाले राज्यात आज अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होत आहेत त्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ढकोसलापत्र असल्याची खिल्ली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उडवली आहे

काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांना देशात दोन प्रधानमंत्री हवे आहेत एक दिल्ली आणि दुसरा कश्मीरमधे यासाठी पाकिस्तानकडून पैसे घेणा या फुटीरतावाद्यांशी चर्चा करायलाही काँप्रेस तयार अशी टीकाही त्यांनी केली केंद्रातल्या मोदी सरकारच्या राजवटीत शेतकरी उदृध्वस्त झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे

संविधान वाचवण्यासाठी तर भाजपाला सत्तेतून पायउतार करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले मुंबईत शिवाजी पार्क क्वें महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही प्रचारसभा होत आहे

श्रीनगर श्रीन निवडणुकीला उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार मनीष खांदुरी यांच्या प्रचारार्थ उत्तराखंड क्वें झालेल्या जाहीरसभेत राहूल गांधी बोलत होते

यामधे हरियाणाचे आठ राजस्थान आणि उत्तर प्रदेशचे प्रत्येकी चार झारखंड आणि मध्य प्रदेशचे प्रत्येकी तीन तर ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे भाजपानं आज ओदिशा विधानसभा छिंदवाडा विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक आणि निशासन विधानसभेसाठी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं पाच उमेदवारांची घोषणा केली आहे बिहारमधल्या पटना साहित्य मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे भाजपा खासदार आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी आजच काँग्रेस पक्षात प्रवेश केला केंद्रातलं सरकार विरोधी मतांचा आदर करत नाही अशी टीका संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे

विविधता स्वीकारत नाहीत ते राष्ट्रवादी अशी राष्ट्रवादाची नवी व्याख्या सध्या पोहोचवली जात असल्याचंही त्या म्हणाल्या ांडियन युनियन मुस्लिम लीगच्या एका प्रतिनिधीमंडळानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे

गुढीपाडवा म्हणजेच वर्षप्रतिपदेसह चैत्र शुक्लादि युगादि चेतीचांद नवरेह आणि सजीबु चेराओबा हे सण आज देशभरात साजरे होत आहेत महाराष्ट्रात गुढीपाडव्यानिमित्त विविध ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा आयोजित करण्यात आल्या आहेत विशाल रांगोळ्या विविध विषयांवरचे चित्ररथ सामाजिक प्रबोधनाचे संदेश हे या यात्रांचं वैशिष्ट्य मुंबईत आज सकाळी गिरगाव दादर बोरिवलीसह अनेक विभागात नागरिकांनी पारंपारिक वेशभूषा करुन तसंच विविध चित्ररथ सजवून लेझीम ढोलपथकांसह रस्त्यांवर विशाल रांगोळया काढून शोभा यात्रा काढल्या राज्यात काही ठिकाणी पहाटे सांस्कृतिक कार्यक्रमांचही आयोजन करण्यात आलं होतं

जम्मू कश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात आज संरक्षण दलानं केलेल्या कारवाईत दोन अज्ञात दहशतवादी ठार झाले माम साहेब क्षेत्रात नाकेबंदी आणि शोधमोहिमेदरम्यान ही चकमक उडाली सुरक्षा दलानं घटनास्थळावरुन शस्त्रास्व आणि दारुगोळा जप्त केला आहे ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अजून पटलेली नाही सावधगिरीची उपाययोजना म्हणून शोपियां तसंच आसपासच्या क्षेत्रातील मोबाईल ठिरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे

जम्मू कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्याच्या रहिवासी असलेल्या सईद हिलाल अंद्राबी याला न्यायासमोर हजर केल्यानंतर त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले असं तपास अधिका यांनी सांगितलं या हल्ल्यापूर्वी अंद्राबी यानं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लेहपोरा शिल्या तळाची माहिती मिळवण्यासाठी टेहळणी केली तसंच दहशतवाद्यांना लपवण्यासाठी आश्रय देऊन दहशतवादी संघटनेला मदत करण्यात महत्तवाची भूमिका बजावली

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल फिफाचे कार्यकारी सदस्य होणारे पहिले भारतीय ठरले आहेत

पावसामुळं आजचा सामना थोडा उशीरा सुरु झाला

अंतराळातल्या धोक्यांपासून संरक्षण करण्याची भारताची क्षमता सिद्ध करणं हेच उपग्रह भेदी क्षेपणाखाच्या चाचणीचा उद्देश होता असं संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओनं स्पष्ट केलं आहे याबरोबरच अतिशय अवघड सुनियोजित मोहिमा आखणं तसंच त्यांची अंमलबजावणी करणं हाही त्यामागचा उद्देश होता असं डीआरडीओचे प्रमुख डॉक्टर डी सतिश रेड्डी यांनी सांगितलं आहे

अमेरिकेनं ज्ञाणच्या सैन्याला दहशतवादी संघटना घोषित करण्याचं ठरवलं आहे अमेरिकेचं वर्तमानपत्र वॉल स्ट्रीट जर्मननं अज्ञात अधिका यांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प प्रशासन सोमवारी या निर्णयाची घोषणा करु शकतं या निर्णयानंतर घडू शकणा या पडसादांचा सामना करण्यासाठी अमेरिकेचा संबंधित संरक्षण विभाग तयारी करत आहे मालदीवमधे संसदेसाठी मतदान शांततेत सुरु असून मतदान करण्याचा कालावधी दोन तासांना वाढवला असून तो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राहील दुपारी तीन वाजेपर्यंत साठ टक्के मतदान झालं आहे